कालच्या नवीन कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक संख्या प्रण्यातल्या बाधितांची आहे

काल सर्वांत कमी बाधित गडचिरोली जिल्ह्यात आढळले आहेत या जिल्ह्यात केवळ एका नवीन बाधितांची नोंद झाली गडचिरोलीसह चंद्रपूरभंडारा आणि गोंदिया हे झाडीपट्टीतले जिल्हे वगळता विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येतली वाढ लक्षणीय आहे

मात्र संमेलनासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक असून तोपर्यंत परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे नाशिकमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी काल ही माहिती दिली गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असून सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे संपर्क मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग झाला आहे साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे असं जातेगावकर म्हणाले

हिंगोली हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवण्यास प्रारंभ केला आहे

लग्नसमारंभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून पूर्वपरवानगी घेण बंधनकारक करण्यात आलं आहे जिल्ह्यातील सर्व आस्थापना द्कानदार आणि द्कानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण बंधनकारक करण्यात आलं आहे यासंबधीचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल काढले आहे

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल ही माहिती दिली दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र सुरू राहणार असून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतल्याचं बिनवडे यांनी सांगितलं आहे

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे पालिकेने वस्तीगृहाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केला असून वसतीगृहाशेजारील इंग्रजी शाळादेखील दहा दिवस बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या असल्याचे डॉ देशमुख यांनी सांगितल आहे मारुक गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाइ करत उठाबशा काढायला लावून दंड वसूल केला आणि त्यांना समज दिली तर तिरोडा पोलिसांनीदेखील अशा लोकांवर कारवाई करत त्यांना पोलिस ठाण्याच्या प्रागंणात बसवून ठेवून त्यांच्याकडून दंड वसूल केला परभणी परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या व्यापारी वर्गाकडून उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल स्वतः रस्त्यावर उतरत दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे यावेळी काही वाहनधारकांना समज दिली तर काहींना दंडही ठोठावला व्यापार्यांना कठोर शब्दात मास्क वापरण्यासह सॅनिटायझरची व्यवस्था करणे सामाजिक अंतर राखणे आदी सूचना दिल्या हे पथक असल्याची माहिती मिळताच दुकानांमधून सॅनिटायझरच्या बाटल्या काऊंटवर ठेवल्या जात असल्याच्या आणि मास्क लावले जात असल्याचं चित्रदेखील पाहायला मिळालं ठाणे बार ठाणे महानगरपालिकेद्वारे कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी काल दोन लेडीज बारसह एकंदर पाच रेस्टॅारंट बारवर धडक कारवाई करून पाचही बारना टाळे ठोकण्यात आले ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली या पाचही आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही असा इशारा शर्मा यांनी दिला आहे तपासणी यवतमाळ जिल्ह्य़ातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करण्यासाठी यवतमाळ सीमेवर छावणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी दिली आहे या छावणीत वैधकीय पथक ठेवले जाणार असून या पथकामार्फत एटीजेन चाचणी केली जाणार आहे या तपासणीत कोरोना बाधितरूग्णांना परत पाठवून विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचं ईटनकर यांनी स्पष्ट केले आहे शंभरकर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दुसऱ्यांदा कोरोनाबाधित झाले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हेदेखील कोरोनाबाधित झाले आहेत जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी शंभरकर यांनी नुकतीच आढावा बैठक बोलविली होती मात्र बैठकीपूर्वीच त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार